दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं त्यानंतर दोन्ही सभागृहातही विरोधकांनी हे मुद्दे लावून धरले विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचं कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं मराठा आरक्षणाचा मुद्दा सत्ताधारी आघाडीतल्या शिवसेनेनंही लावून धरला

लिंगायत मुस्लीम आणि धनगर समाजालाही आरक्षण द्या असं त्यांनी सांगितलं यावेळी विरोधकांकडून सभागृहात गदारोळ सुरूच राहिला त्यांनी राजदंड पळवला आणि तालिका अध्यक्षांनाही घेराव घातला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा तसंच मराठा धनगर आणि मुस्लिम समाजला आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी विधानपरिषदेतही विरोधक आक्रमक झाले यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं वर्धा जिल्ह्यात पुलगाव इथं झालेल्या दुर्घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानभवन परिसरात दिली आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या दुर्घटनेबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत असं त्यांनी सांगितलं संरक्षणमंत्र्यांनाही या घटनेची माहिती दिली आहे असं मुनगंटीवार म्हणाले

मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रातल्या थकित कर्जांचं पुनर्गठन करण्याच्या योजनेचा विचार या समितीनं करावा असं मंडळाच्या काल मुंबईत झालेल्या बळकीत ठरलं या समितीची रचना रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयानं ठरवावी असा निर्णयही मंडळानं घेतला

वद्यक्तीय शिक्षण विभाग ही मोहीम राबवत आहे आहार आणि आरोग्य यांच्यातल्या संबंधाबाबत संशोधन करून स्थूलता नियंत्रण पद्धत विकसित करणारे डॉ

मुलींचा जन्मदर वाढवणं त्यांना शिक्षण देणं आणि बालविवाहाला प्रतीबंध करण्यासाठी सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन माझी कन्या भाग्यश्री ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत मातेनं एकुलत्या एक मुली नंतर कुटुंब नियोजन केल्यास तसंच मातेनं दोन मुली झाल्यानंतर कुटुंब नियोजन केल्यास त्यांना त्यांच्या मुलींच्या नावे वेगवेगळी काही रक्कम त्या मुलीच्या भवितव्यासाठी शासनाकडून मिळते पालघर जिल्ह्यातल्या केळवे मांगेला वाडी इथं राहणाऱ्या या योजनेच्या लाभार्थी माधुरी क्लास पाटील यांची याविषयीची प्रतिक्रिया

ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते हातकणंगले तालुक्यातल्या वडगाव इथं पक्षाचा पहिला मेळावा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं ब्लडाणा जिल्ह्यात काल रात्री जोरदार पाऊस पडला पावसाळ्यात पावसाने दडी मारल्यानं या वर्षी सर्वत्र दुष्काळी स्थिती असून शेतीमालाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे ऑक्टोबर महिन्यापासूनच पाणीटंचाई सर्वत्र जाणवू लागली असताना रात्री दीड ते दोनच्या दरम्यान सुमारे नांदुरा खामगाव मलकापुर शेगाव मेहकर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडला अवेळी पडलेल्या या पावसामुळे शेतांमधला कापूस ओला झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे जिल्ह्यात मंगळवारी सातारा सकाळी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह सुमारे दोन तासाहुन अधिक काळ मुसळधार पाउस सुरु होता या पावसामुळे साखर कारखान्यांच्या उसतोडी बंद पडल्या असन अनेक ठिकाणी उसाने भरलेली वाहने जागेवरच अडकून पडली आहेत